पाटील यांची स्पष्टोक्ती

पंचनाम्याच्या कामांना गती देऊन उद्यापर्यंत ते पूर्ण करण्याचे राज्याचे म्ख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश

विभागानं वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई इथं आज भाजपाच्या राज्य गाभा समितीची बैठक म्रुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झाली या बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर म्रुनगंटीवार पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती शिवसेना पक्षाकडून सरकार स्थापनेबाबत प्रस्तावाची आम्ही वाट पाहत असून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीचं सरकार स्थापन होईल असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं गेली बारा दिवस राज्यात सरकार स्थापनेबाबत तिठा कायम असून काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्ली इथं भेट घेवून राज्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केली होती

ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात लोहा आणि कंधार इथं पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाण भारतानं आरसीईपी अर्थातए प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहेण भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक इथं आरसीईपी शिखर परिषदेतल्या भाषणात सांगितलंण या कराराच्या सध्याच्या रुपरेषेत मार्गदर्शक तत्वांची मुलभुत भावना पुर्णपणे प्रतिबिंबीत होत नाहीए असं मोदी म्हणालेण भारत अधिक प्रादेशिक एकात्मता आणि मुक्त व्यापार तसंच नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं समर्थन करतोए असं ते म्हणालेण् आरसेपमध्ये सहभागी न होण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची अनेक नेत्यांनी प्रशंसा केली आहेण दोन नोव्हेंबर रोजी तीस हजारी व्यायालयामध्ये वकिलांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज राजधानी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अभूतपूर्व निषेधाचं प्रदर्शन केलं आणि आय्रक्त अमूल्य पटनाईक यांच्यासमोर ज्या वकिलांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली हातानी लिहिलेले फलक घेऊन जुव्या पोलीस मुख्यालयाजवळ हे प्रदर्शन केले तर दिल्ली पोलीस आयुक्तांनी पोलिसांना आपापल्या कामावर परत जाण्यास सांगितले तसंच त्यांना शिस्तबद्धतेनं वागण्याचही आवाहन केलं सरकार आणि जनता पोलिसांकडून कायद्याच्या पालनाची अपेक्षा करते असंही ते यावेळी म्हणाले दिल्ली उच्च व्यायालयात या संदर्भात निवृत्त व्यायाधीश एस

दरम्यान दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल गृहमंत्रालयाकडं पाठविला आहे याच पार्श्वभूमीवर नागपूरला जिल्हा बार असोसिएशननं दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्या प्रकरणी दिल्ली वकिलांना पाठिंबा देण्यासाठी व्याय मंदिर पोलिस चौकीसमारे शांततेनं निषेध नोंदविण्याचा संकल्प केला तसंच वकिलांनी लालफीत लावून काम करण्याचं आवाहन वकिलांना करण्यात आलं

या धाडी आंध्र प्रदेश चंदीगढ दिल्ली गुजरात हरयाणा कर्नाटका तामिळनाडू तेलंगणा आणि उत्तराखंड इथं घातल्या जात आहेत

काँग्रेस जनहिताचे प्रश्न रेटून धरत आहे नोटबंदीए जीएसटीए सरकारचे रोजगार विषयक धोरण हे सपशेल अयशस्वी ठरले असून य्वक आणि शेतकरी त्रस्त आहेत

यावेळी काँग्रेसचे नवनिय्क्त आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते महाराष्ट्रातील सतास्थापनेच्या ग्ंत्याबाबत राज्याला अशा भीषण कृषी संकटात एक स्थीर सरकार आवश्यक असल्याचं मत खेरा यांनी मांडलं

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावंए अशी सुचना मुख्य सचिवांनी यावेळी केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे

प्रात्यक्षिकंए चर्चासत्र आणि शेतकऱ्यांना थेट प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत विदर्भ विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांनी शिवर फेरीचा लाभ घ्यावा यासाठी तिनही दिवशी फेरीत सहभागी होण्याचं आवाहन क्लग्रू डॉक्टर विलास भाले यांनी केलं आहे

प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या श्महाराष्ट्र पर्यटनश्च्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटकए पत्रकारए अभ्यासकए अधिकारी आदींनी भेट देऊन राज्यातील ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारेए गुंफाए किल्लेए जंगले आदींची माहिती घेतली राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्लेए अजिंठाए वेरुळए एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक ग्रंफांचे वैभवए व्याघ्र पर्यटनए समुद्रकिनारेए जंगलेए कास जागतिक पठारसारखी वारसास्थळेए तिर्थक्षेत्रेए लोणावळाए महाबळेश्वरए चिखलदराए माथेरान आदी थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शित करण्यात आली याशिवाय महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभवए खाद्यसंस्कृतीए बॉलीवूड चित्रनगरीए देशाची आर्थिक राजधानी असलेल्या म्ंबईतील पर्यटन वैभव आदींची माहितीही देण्यात आली

केंद्रीय जमीन स्त्रोत विभाग आणि राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राद्वारे संयुक्तपणे प्रकाशित करण्यात आलेल्या या मानचित्रात संपूर्ण देशातील नापीक जमिनीबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली आहे या जमिनीचा अन्य कार्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी हे मानचित्र उपयोगात आणले जाऊ शकते

जेणेकरून अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल यावर्षी झालेले पर्जन्यमान विचारात घेता मका तसंच इतर रब्बी पिकाखलील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी सतर्क राहन या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच व्यवस्थापन करावंए असं आवाहन अमरावती विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केलं आहे यवतमाळजिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या न्कसानी संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून तात्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश दिले

वाशीम जिल्ह्यातील धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्द स्रु केली कारंजा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर शिवसेना भाजप य्तीला पाठिंबा दिला याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागली ग्रामविकास मंत्रीए जलसंधारण खातं त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले राज्याचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या निधनानं सहकार आणि ग्रामविकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आपण गमावलं आहेए अशा शब्दांत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

पूर्वी यावर्षी गेल्या वर्षापेक्षा अधिक चित्रपट दाखविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे तसंच एका खुल्या चित्रपट्यृहाची व्यवस्था मिरामार किनाऱ्यावर करण्यात येणार आहे

लोकप्रिय चित्रपट विविध तालुक्यांमध्ये दाखविले जाणार आहेत काल नवी दिल्ली इथं झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते